आज लोकसभेत काँग्रेसनं हा प्रश्न उपस्थित करत प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यावर राजनाथ सिंग यांनी सांगितलं की महात्मा गांधी संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत आणि राहतील गोडसेंचं समर्थन करणाऱ्या विचारांचा आपण तीव्र निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रश्री सभागृहात चर्चा व्हावी असा आग्रह विरोधकांनी धरला होता मात्र सभापती ओम बिर्ला यांनी त्याला नकार दिला मग काँप्रेस द्रमुक तुणमूल काँग्रेस आणि तिर खासदारांनी सभात्याग केला राज्यसभेत आम आदमी पार्टीचे के के रागेश आणि संजय सिंग यांनी याबाबत तहकुबीची सूचना दिली होती मात्र अध्यक्ष व्यंकप्या नायडू यांनी ती फेटाळली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज मुंबईत शिवाजी पार्कवर होणार आहे शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस काँप्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील ठाकरे यांच्या बरोबर शिवसेनेचा एक तर राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसचे प्रत्येकी दोन सदस्यही शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं आहे त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एम के स्टॅलिन यांचा समावेश आहे

शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होणार असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं सुरक्षेच्या मुद्यावरुन चिंता व्यक्त केली आहे शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे की मंनोरंजनाचं असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर काल सुनावणी घेताना सार्वजनिक जागेवर असे कार्यक्रम घेण्याची प्रथा पडता कामा नये असं न्यायालयानं सांगितलं या कार्यक्रमाबद्दल काहीही बोलणार नसून यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये अशी प्रार्थना करत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या वैठकीत उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाला तर विधानसभा अध्यक्षपद काँप्रेसला देण्याचं निबित झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी मंदीची भीती नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काल राज्यसभेत सांगितलं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं भक्कम पावलं उचलली असून अर्थसंकल्पानंतर केलेल्या प्रयत्नांना यश आलं असल्याचंही त्या म्हणाल्या बँकाचं पुनर्भाडवलीकरण वस्तू सेवा कर प्रणालीत सुधारणा आणि यासारख्या विर निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल अर्थव्यवस्थेला गतिमान बनवण्याच्या प्रयत्नात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः लक्ष देत आहेत युपीए सरकारच्या काळाच्या तुलनेत मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थव्यवस्था वाढीचा दर जास्त असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं देशाची आर्थिक स्थिती खालावत असून वाढ खुटंली असल्याची टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे त्या आज नवी दिल्ली कें काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलत होत्या बेरोजगारी वाढत असून गुंतवणूकही येत नाही असं त्या म्हणाल्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी झालेल्या घडामोडींमधलं राज्यपालांचं वर्तन अशोभनीय होतं असं त्या म्हणाल्या भाजपाची निवडणूकपूर्व युती त्यांच्या अंहकार आणि अतिआत्मविश्वासामुळे टिकू शकली नाही अशी टीका त्यांनी केली लहान मुलांच्या अश्लील चित्रफीत बनवणा यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा केंद्र सरकारनं राज्य सभेत शून्य प्रहरात केली या बाबत पॅस्को कायद्यात विशेष बदल करण्याची माहिती महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती जिणी यांनी राज्यसभेत माहिती दिली या तरतुदीनुसार गुन्हेगार विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असंही त्या म्हणाल्या

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचाराची आज सांगता होईल

भाजपा अध्यक्ष अमित शहा आज दोन ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास झारखंड मुक्ती मोर्चापे अध्यक्ष हेंमत सोरेन झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांच्या देखील प्रचारसभा आज होणार आहेत सर्वच पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा आरक्षण अणि रोजगार असल्याचं आमघ्या वार्ताहरानं कळवलं आहे

नागरिकत्व कायद्यात सुधारणा करायला विरोधी पक्षांचा विरोध आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका रद्द करण्याचा कथित प्रयत्न सरकार करत आहे असा त्यांचा आरोप आहे

जम्मू कश्मीरमधे पंचायत राज प्रणालीनं मूळ धरलं असून विकासाचे प्रश्न पुढं आणण्यासाठी लोकांनी पुढं येऊन ग्रामसभांमधे सक्रीय सहभाग दाखवला पाहीजे असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी म्हटलं आहे गावाकडे परत चला कार्यक्रमाच्या अनुभवाची माहिती घेण्यासाठी रियासी जिल्ह्यात धिरती पंचायतीला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोकांनी देण्यासाठी जनजागृती मोहीमा राबवण्याचं महस्व मुर्मू यांनी अधोरेखित केलं केंद्र सरकार हर घर जल ही महत्वाकांक्षी योजना राबवणार असून त्याअंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली जम्मू कश्मीरमधे विकास प्रकल्प राबवताना जंगलं आणि तिर नैसर्गिक स्रोतांच्या रक्षणावर विशेष भर देत वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवावा असं आप्रही प्रतिपादन त्यांनी केलं

ते काल पाटबंधारे आणि पुरनियंत्रण विभागाच्या बैठकीत बोलत होते जलसंधारणाच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा असं आवाहन त्यांनी केलं श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी गोताबाया चर्चा करणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ते भेट घेणार आहेत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकरही गोताबाया यांना भेटणार आहेत गोव्यात पणजी बें सुरु असलेल्या प्रिफी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता आज होणार आहे यावेळच्या महोत्सवाची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारतअशी होती आज समारोपाध्या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारणमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहण्याची शक्यता आहे सांगता समारंभात प्रसिद्ध संगीतकार हरीहरन यांच्या कलोनिअल कझिन्स या बँडचा कार्यक्रम होणार आहे नऊ दिवस सुरु असलेल्या या महोत्सवाची सांगता आज रात्री ज्ञाणचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मोहसेन मखमलबाफ यांच्या मार्घे एण्ड हर मदर या चित्रपटाच्या प्रिमिअरनं होणार आहे ओदिशा सरकारनं पर्यटन आणि वन विभागाला अभयारण्याजवळ होम स्टे बांधण्याचे निर्देश दिले आहेत पर्यावरण पर्यटन मंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर हे निर्देश दिल्याचं मंडळाचे मुख्य सचिव ए

त्रिपाठी यांनी सांगितलं